कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या आणि गृहअलगीकरणात राहाणाऱ्या रूग्णांना हे अँप डाऊनलोड करावे लागणार आहे सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना पालिकेच्या रूग्णालयामध्ये जाऊन गृहअलगीकरणाचा अर्ज भरून द्यावा लागतो

मात्र काही रूग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने महापालिकेने अँपचा पर्याय काढला आहे या अँपवरून रूग्णाचे प्रत्यक्ष स्थान म्हणजेच लोकेशन समजणे सोपे जाणार आहेत पणे ऑक्सिजन पुणे शहरात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी सध्या पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असला तरीही ऑक्सिजनचा राखीव साठा पुरेसा नसल्याचं चित्र पहायला मिळत आहे तातडीचा उपाय म्हणून महापालिकेच्या रूग्णालयातील राखीव साठा नियंत्रित केला जाणार आहे त्यासाठी महापालिकेने तीन टॅंकर भाडेतत्वावर घेतले असून आज ते महापालिकेच्या सेवेत दाखल होणार असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे रेमडिसिवीर पूणे शहर आणि जिल्ह्यात रेमडिसिवीर इंजेक्शनचा पूरवठा कऱण्यासाठी जिल्हा प्रशासनानं स्वतंत्र यंत्रणा सुरू केली आहे रूणालयांना या इंजेक्शनसाठीची मागणी आगाऊ नोंदवावी लागणार आहे इंजेक्शन उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रम ठरवून जिल्हा प्रशासनाकडून इंजेक्शनचे थेट रूग्णालयांना वाटप होणार आहे

पणे ग्रामीण व्हेंटिलेटर प्ण्याच्या ग्रामीण भागात सरकारी आरोग्य संस्थातील वापरात नसलेले परंतू वापरण्यायोग्य असलेले सरकारी व्हेंटिलेटर नाममात्र भाडं आकारून खासगी रूग्णालयांना उपलब्ध होणार आहेत याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे

निधी प्रणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणि सुविधा वाढवण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेतला असून त्यासाठी आपले एक दिवसाचे वेतन दिलं आहे

हा निधी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वतंत्र प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी वापरला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली पणेकृषी गर्दी नियंत्रण शनिवार रविवार च्या संपूर्ण टाळेबंदीनंतर पूणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनानं काही ठोस उपाययोजना केल्या होत्या ठोक खरेदीदारांना प्रवेश खासगी वाहनांना बंदी पासधारक व्यापारांनाच परवानगी तसंच समितीबाहेर शिवनेरी रस्त्यावर केवळ शेतमाल आणि त्याच्याशी निगडीत वाहनांना परवानगी या उपाययोजना केल्या त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून समितीत मालाची उच्चांकी आवक होऊनही गर्दीवर नियंत्रण राखण्यात पोलिस प्रशासनाला यश मिळाले वाहनांच्या प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळी प्रवेशद्वारे वापरली गेल्याचे आणि आगामी काळातही या उपाययोजना कायम राहातील अशी माहिती समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली

दीपक टिळक यांनी दिली आहे यंदाची व्याख्यानमाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहकार्याने आणि दूरदूश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार असल्याचंही सभेच्या वतीनं सांगण्यात आलं लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त होणारी चार विशेष व्याख्याने न्यायमूर्ती रानडे यांच्यावरील विशेष व्याख्यान आणि बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त होणारे संरक्षणविषयक व्याख्यान ही यंदाची वैशिष्ट्ये असतील समित्रा भावे अंत्य संस्कार दिग्दर्शिका निर्मात्या आणि ज्येष्ठ समाजसेवक सुमित्रा भावे यांच्यावर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले

गेल्या दोन महिन्यांपासून फुफ्फुसाच्या विकाराने त्या त्रस्त होत्या त्या काही काळ दिल्लीला आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणूनही कार्यरत होत्या

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा नमस्कार